शिक्षण नवीन शैक्षणिक धोरणावर घाई घाईनं व्यक्त होऊ नका

ते काल विशाखापड्टणम इथं एका परिसंवादात बोलत होते

शहा यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देऊन शहिद पोलीसांच्या स्मृतीला अभिवादन केलं

स्थलसेना प्रमुख जनरल बिपिन रावत त्यांच्या सोबत असतील सिंग जवानांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतील योगा लोकांना पल्या सपासची योग प्रशिक्षण केंद्र णि शिबिरांची माहिती घेणं सोपं व्हावं यासाठी केंद्रीय यूष मंत्रालयानं काल मोबाईल ऍप सुरू केलं

नक्षल कारवाई गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करुन मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केल्याची माहिती काल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली

यंदाच्या सोहोळ्यात चीन पोलंड ग्रीस बल्गेरिया ाणि ट्युनिशिया देशांचे राजदूत सहभागी होणार ा हेत तसंच सुमारे चार लाख शिवप्रेमी रायगडावर येणं अपेक्षित ा हे असं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ

बोगस खत यवतमाळ जिल्ह्यात बोगस खतांचं प्रकरण गाजत असताना स्थानिक एम यडीसी तील हिंदूस्तान एग्रो कंपनीला कृषी विभागाने सील ठोकलं हे साठे प्रस्तक णि अन्य माहिती उपलब्ध होईपर्यंत हा कारखाना सीलबंद राहील असं कृषीविभागाच्या सुत्रांनी काल सांगितलं

नाशिक अपघात बरेलीहून मुंबई कडे जाणाऱ्या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या वातनुकूलित डब्याचं चाक तुटल्याची धक्कादायक घटना काल सकाळी नाशिक जिल्ह्यात नांदगांव रेल्वे स्टेशन जवळ घडली या अपघातामुळे मुंबई कडे जाणारी वाहतून ठप्प झाली होती चाक तूटलं तेंव्हा गाडीचा वेग कमी होता त्यामुळे मोठी दूर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला विमान पाटण्याहून मुंबईकडे येणारं गो एअरचं विमान काल तांत्रिक दोषामुळे औरंगाबादला उतरवावं लागलं

त्यांच्यावर या धीच खून चोरी णि फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं लाच लाचलूचपत विभागाच्या पथकाने सिंधुदूर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं केलेल्या कारवाईत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ ताब्यात घेतल

उष्णता लाट विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी काल उष्णतेची लाट होती

शेवटी पून्हा ठळक बातम्या भांडवल बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला

ाकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार